एकीकडे राजकीय पक्ष आणि शेतकरी संघटनांनी ठिकठिकाणी निदर्शनं केली असताना या कायद्यांना नक्की विरोध का याबाबतही संभ्रम बघायला मिळाला प्णे शहरातली द्कानं द्पारनंतर उघडण्यात आली पुण्यातल्या टिळक चौकात विविध संघटना तसंच राजकीय पक्षांनी निदर्शनं केली काँग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस तसंच किसान सभा आणि गणेश पेठमधल्या गुरुद्वारातले भाविक त्यात सहभागी झाले होते कोरोनाबाबतचे शारीरिक अंतराचे नियम उपस्थितांनी धाब्यावर बसवल्याचं चित्र होतं पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घटकांचा संमिश्र प्रतिसाद होता गुळ आणि भुसार बाजारपेठा पूर्णपणे बंद होत्या तर फळं आणि भाजीपाला विभाग सुरू होता शेतमालाची आवक आज दीडशे गाड्यांपर्यंत खाली आली पुणे जिल्ह्यातल्या आसपासच्या गावांमधून शेतकऱ्यांनी आणलेला माल आडत्यांनी गाळ्यावर उतरवून घेतला मात्र हमाल मापाडी टेम्पोचालक आदी बंदमध्ये सहभागी झाल्यानं व्यवहारांवर मर्यादा आल्याचं आडते संघटनेकड्रन सांगण्यात आलं ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली समितीच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला कृषी कायद्याला विरोध करणारं निवेदन आढाव यांनी बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांना दिलं पूना मर्चंट्स चेंबरनं कडकडीत बंद पाळला पुणे व्यापारी महासंघानं दुपारी बारापर्यंत दुकानं बंद ठेवली होती त्यानंतर हळूहळू सर्व दुकानं उघडण्यात आली असं महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

शहरातल्या मुख्य बाजारपेठेत काही प्रमाणात दुकानं बंद होती तर इतर ठिकाणी दुकानं सुरू असल्याचं चित्र दिसलं

बाबासाहेब आंबेडकर चौकात राजकीय पक्ष आणि कामगार संघटनांनी आंदोलन केलं पुणे शहरातले पेट्रोलचे दर पुन्हा नव्वद रुपयांच्या वर गेले आहेत

पेट्रोलच्या दरांमध्ये गेल्या दोन आठवडय़ांमध्ये प्रतिलिटर दोन रुपयांहून अधिकची वाढ झाली आहे

पुण्यात रेमडेसिवीर औषधाची पुरेशी उपलब्धता असून त्याचा तुटवडा भासणार नाही अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त एस

प्रतापवार यांनी दिली

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत